नवे कोरोनाबाधित आढळण्याच्या प्रमाणातली ही घट लक्षणीय असली तरी राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत जवळपास चौपट आहे

औरंगाबादअकोला आणि कोल्हापूर विभागात काल एकाही मृत्यूची नोंद झाली नाही राज्यातला मृत्यूदर काल थोडा घटला

प्रदीप व्यास यांनी काल दिली

या समितीमध्ये दोन्ही पालिकांचे आयुक्त आरोग्य प्रमुख जिल्हा आरोग्यप्रमुखांचा समावेश आहे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याविषयी माहिती दिली हे जम्बो हॉस्पिटल्स बंद करण्यात आल्यामुळे पुढील महिन्यांत उपचार साहित्याचं वाटप महापालिका आणि ग्रामीण रुग्णालयांना करण्यात येणार आहे

सर्व जिल्हा प्रशासनांनी त्या यंत्रणेचा वापर करुन हा वैद्यकीय कचरा सुयोग्य पद्धतीनं नष्ट करावा अन्यथा कोरोना प्रार्दुर्भावाच्या काळात ज्यापद्धतीने प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता तसाच प्रश्न लसीकरणाच्या काळातही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा गंभीर इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिला आहे राज्य लसीकरण विभागानं प्रामुख्यान या गोष्टीकडे अधिक प्राधान्यान लक्ष द्याव अशी सूचना मंडळान केली आहे कोरोना वर्क फ्रॉम होम कोरोना प्रादुर्भावामुळं वर्क फ्रॉम होम ची संस्कृती आपल्याकडंही रुजली आहे मात्र आता त्याला अधिक पर्यावरणपूरक स्वरुप प्राप्त करून देण्याचं नवीन धोरण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आखलं जात आहे काय आहे हे नवं धोरण आणि त्याचा नेमका फायदा तरी काय होणार आहे याबद्दलचा हा वृत्तांत दैनंदिन कामाच्या ओझ्याखाली दबलेले आपण सर्वजण सध्या निसर्गापासून दूर जात आहोत आणि त्याचे विपरीत परिणाम आरोग्यावरही होत आहेत हे लक्षात घेऊनच दैनंदिन काम करत असतानाच निसर्गाशी मैत्री साधण्याचा प्रयत्न पर्यटन महामंडळाच्या वर्क फ्रॉम नेचर अर्थात निसर्गाच्या सानिध्यातून काम या नव्या धोरणाद्वारे केला जाणार आहे या अंतर्गत महाबळेश्वर आणि तत्सम घनदाट जंगलाने वेढलेल्या निसर्गरम्य पर्यटनस्थळांवर पर्यटन महामंडळातर्फे वेगवान आणि अमर्यादित इंटरनेटची स्विधा उपलब्ध असणारे विशेष प्रभाग तयार केले जाणार आहेत या प्रभागातून नोकरदार लोकांनी आपले दैनंदिन काम करावे आणि जोडीला निसर्गाचाही आस्वाद घ्यावा अशी पर्यटन महामंडळाची योजना असून त्यादृष्टीनं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील काही मोठ्या कंपन्यांशीही संपर्क केला जात आहे अन्य स्वतंत्र व्यावसायिकांनीही पर्यटनाच्या जोडीने आपल्या दैनंदिन कामाचा आनंद घ्यावा आणि मानसिक ताणतणावापासून दूर राहावं असा महामंडळाचा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

त्या निर्णयानुसार नांदेड जिल्ह्यात मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या वारसांना राज्य सरकार तर्फे मदत देण्यात आली

राज्य शासनाच्या वतीने त्यांच्या पत्नीला आणि दोन मुलींना प्रत्येकी वीस लाख रुपयांचे तीन धनादेश जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदक्मार शेवाळे यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आले

शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं घट होत असल्यानं शाळा धार्मिक स्थळं उद्यानं सुरू करण्यात आली आहेत त्याबरोबरच आता सायन्स पार्क सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे

प्रदर्शन पाहताना अंतर राखणं आणि मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे

सोलापूरातल्या कोरोनाबाधित रुग्णांच्याआरटीपीसीआर चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी नवीन प्रयोगशाळा उभारण्याचा प्रस्ताव महाविद्यालयाने सादर केला आहे होता

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ जयश्री कटारे यांनी पत्रकाद्वारे हे कळवलं आहे

कोरोना विरुद्धचा लढा अजूनही सुरूच आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार